सद्यस्थितीत नम्न्यांच्या तपासणीचा दर वाढण्यासाठी आणखी तपासणी केंद्र वाढवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली त्यासाठी राज्यातल्या वैद्यकीय विद्यापीठांच्या रुग्णालयांमध्ये तसंच खाजगी प्रयोगशाळांमध्ये तपासणी केंद्र सुरु करायला परवानगी दयावी अशी विनंती केंद्र सकारला केली आहे त्यांच्या मान्यतेची वाट पाहत असल्याचं टोपे यांनी सांगितलं कोरोनाम्ळे राज्यांच्या अर्थव्यवस्थांवर होत असलेल्या विपरीत परिणामांचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारनं राज्यांना आर्थिक मदतीसाठी योजना जाहीर करावी अशी विनंती काल प्रधानमंत्री आणि सर्व राज्यांच्या म्ख्यमंत्र्यांच्या चर्चेत केली असल्याचंही त्यांनी सांगितलं प्रधानमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत आपण राज्यातल्या जिल्ह्याधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आढावा बैठक घेतली या बैठकीत सरकारनं केलेल्या उपाययोजना आणि निर्बंधांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले असल्याचं त्यांनी सांगितलं या निर्बंधांचं पालन न करण्याऱ्यांवर मानवतावादी दृष्टीकोन बाळगून कारवाई करावी अशा सूचनाही केल्या असल्याचंही ते म्हणाले कालपासून सुरु केलेल्या निर्बधांची अंमलबजावणी आणि परिणामकारकतेचा आजपासून आढावा घेतला जाईल अशी माहितीही टोपे यांनी यावेळी दिली कोरोनाच्या भितीनं परराज्यातले नागरिक त्यांच्या गावी जाऊ लागले असल्यानं रेल्वे स्थानकांवर गर्दी वाढली आहे अशावेळी कोणताही आरोग्यविषयक धोका निर्माण होऊ नये तसंच कोणताही अन्चित प्रकार घड् नये यासाठी विशेष गाड्या चालवाव्यात अशी विनंती रेल्वे प्रशासनाला केली असल्याची माहिती त्यांनी दिली राज्यातल्या कोरोनाबाधितांच्या संख्येत परदेशातून आलेल्यांचं प्रमाण सर्वाधिक असल्यानं राज्य अजूनही कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या टप्प्यात असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं कोरोनावर मात करण्यासाठी नागरिकांनी स्वतःहन खबरदारी घेण्याचं आवाहन त्यांनी केलं या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी घरं तसंच कार्यालयांमधली वातान्क्लन यंत्र बंद ठेवावी दारं खिडक्या उघड्या ठेवाव्यात असं आवाहनही त्यांनी केलं दरम्यान दहावीचा सोमवारी होणारा शेवटचा पेपर पुढं ढकलण्यात आला आहे

म्ंबई उपनगरीय रेल्वेगाड्यांच्या फे यांमधे उदयासाठी मोठी कपात करण्यात आली आहे तर मुंबई आणि नागपूरात जनता कर्फ्यूसाठी मेट्रो तसंच मोनोरेल सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे नवी म्ंबईत आज मध्यरात्रीपासून ते उद्या मध्यरात्रीपर्यंत परिवहन सेवा बंद राहणार आहेत ठाण्यात शेअर तत्वावर चालणारी सर्व प्रकारची सार्वजनिक वाहतूक बंद करण्याचे निर्देश जिल्हाधिका यांनी दिले आहेत मुंबईसह पालघर सिंध्दूर्ग ध्ळे हिंगोली वाशिम नांदेड नंद्रबार चंद्रपूर अमरावती परभणी यवतमाळ सातारा अहमदनगर तसंच राज्यभरातच कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनानं कठोर उपाययोजना केल्या आहेत वर्धा अहमदनगर सिंधूद्र्ग यासह अनेक जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधासंबंधातल्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी काही प्रतिबंधात्मक उपाययोजनांचं पालन करावं असं आवाहन केंद्रीय आरोग्य आणि क्टंब कल्याण मंत्रालयानं केलं आहे नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं खोकला आणि ताप असेल तर इतरांशी संपर्क टाळावा अशा स्थितीत त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा डॉक्टरांकडे जाताना नाकातोंडावर मास्क बांधावा हात ध्तल्याशिवाय डोळे नाक आणि तोंडाला स्पर्श करु नये सार्वजनिक ठिकाणी थंकु नये साबण लावून पाण्यानं किंवा अल्कोहोलयुक्त सॅनिटाइझरनं हात वारंवार स्वच्छ करावेत शिंकताना किंवा खोकताना नाक आणि तोंड यावर रुमाल किंवा टिश्यू पेपरनं झाकावं वापरानंतर लगेचच टिश्यूपेपर केराच्या बंद टोपलीत टाकावा असं आवाहन आरोग्य मंत्रालयानं केलं आहे

कोरोना प्रतिबंधाबाबत प्रशासन करत असलेल्या उपाययोजना समाधानकारक असुन केंद्रीय पातळीवरुन आवश्यक उपाययोजनांसाठी तातडीनं पाठप्रावा करणार असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे घाबरु नका मात्र काळजी निश्चित घ्या असं आवाहन त्यांनी जनतेला केलं आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जावडेकर यांनी आज प्ण्यातल्या वरिष्ठ अधिका यांशी व्हिडियो कॉन्फरन्सिंगदवारे संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते भारतीय वैदयकीय संशोधन परिषदेनं कोविड नाईन्टीन अर्थात कोरोना विषाणूच्या प्रतिकारासाठी एक नवी व्युहरचना आखत नवी मार्गदर्शिका तयार केली आहे सर्व रुग्णालयात जे रुग्ण श्वसनासंबंधी आजारानं त्रस्त असून ज्यांना अल्पश्वसन ताप आणि खोकल्याचा त्रास आहे त्या सर्वांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे

येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात त्रळक ठिकाणी मेघगर्जना आणि वीजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे